कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य सुधारणा विधेयक शेतकरी सशक्तीकरण आणि किंमत हमी विधेयक आणि कृषी सेवा करार विषयक विधेयक ही दोन विधेयकं आज राज्यसभेत चर्चेसाठी मांडण्यात आली होती लोकसभेत ही विधेयकं शुक्रवारी संमत करण्यात आली होती हे ऐतिहासिक विधेयकं असून यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांतिकारी बदल होतील असं प्रतिपादन केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी हे विधेयक सादर करताना केलं काँग्रेस तृणमूल काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी विधेयकाच्या विरोधातला प्रस्ताव सभागृहात सादर केला हे विधेयक बड्या कंपन्यांच्या फायद्याचं असून यामुळे शेतकऱ्यांच्या हिताचं रक्षण होणार नाही असं मार्क्स वादी कम्युनिस्ट पार्टीचे खासदार के

या विधेयकावरच्या चर्चेदरम्यान विरोधकांनी घोषणाबाजी आणि गदारोळ केला अखेर आवाजी मतदानानं हे विधेयक मंजूर झालं संसदेत कृषीविषयक दोन महत्वाघी विधेयक संमत झाल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्याचं अभिनंदन केलं आहे देशाच्या कृषीक्षेत्रासाठी हा एक क्रांतिकारक क्षण आहे यामुळे कृषी क्षेत्रात आमुलाग्र बदल होऊन कोट्यावधी शेतकऱ्यांचं सक्षमीकरण होणार आहे असं ते म्हणाले कृषी विधेयकांना राज्यसभेत मंजूरी मिळाल्याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी समाधान व्यक्त केलंय

या विधेयकांमुळे शेतकऱ्यांना आपला माल चांगल्या किमतीत कुठेही विकणं शक्य होणार आहे बाजार समित्यांच्या बंधनातून तो मुक झाला आहे अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केली

ही विधेयकं कृषी विरोधी असून किमान हमी भाव देण्याच्या कायदेशीर जबाबदारीपासून सरकार पळ काढत आहे असं काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे कृषी उत्पन्न बाजार समित्या नसतील तर शेतकऱ्याला किमान हमी भाव कसा मिळणार असा प्रश्न काँग्रेसनं उपस्थित केलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारनं कृषी विषयक विधेयकांच्या माध्यमातून केलेली कायद्याची तरतूद देशातल्या शेती व्यवसायाला स्वातंत्र्य स्थैर्य आणि उद्योगाचा दर्जा मिळण्यासाठी उपयुक ठरेल असा विश्वास माजी कृषी आणि पणन मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी आकाशवाणीला प्रतिक्रिया देताना सांगितलं

या संस्था तरतुदींचं उल्लंघन करत धर्मातरासारख्या कृती करत आहेत आणि त्यांच्याविरोधात कारवाईला सुरुवात केली आहे असं त्यांनी सभागृहाला सांगितलं खासगी शाळांकडून आकारण्यात येण्याऱ्या शालेय शुल्कावर नियंत्रण आणण्याचा मुद्दा काँग्रेस खासदार राजमणी पटेल यांनी आज राज्यसभेत उपस्थित केला सुटीच्या कालावधीकरिता तसंच पाठ्यपुस्तकं आणि गणवेशासाठी शाळा अवास्तव शुल्क आकारत असल्याचं पटेल यांनी सांगितलं अशा अवास्तव शुल्कामुळे गरीब विद्यार्थ्यांची पिळवणूक होऊ नये म्हणून सरकारनं त्यावर नियंत्रण लागू करण्यासाठी विधेयक आणावं अशी मागणी पटेल यांनी केली मराठवाड्यातल्या शेतमालाला बाजारपेठ मिळावी यासाठी परभणी श्रून एक विशेष किसान रेल्वे सोडावी अशी मागणी परभणीतले शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी केली आहे यासंदर्भात जाधव यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना पत्र पाठवलं आहे लॉकडाऊनमुळे शेतमाल पिकत असला तरी त्याला बाजारपेठ उपलब्ध होत नसल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे त्यामुळे अशी रेल्वे सुरु झाली तर त्यामुळे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या भाजीपाला आणि फळांसारख्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध होऊ शकेल असं जाधव यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती उठवावी आणि राज्यातली पोलीस भरती पुढे ढकलावी यासाठी मराठा क्रांती मोर्घा संघटनेनं आज मुंबईत ठिकठिकाणी आंदोलन केलं काही ठिकाणी आंदोलकांनी सरकारविरोधी घोषणाबाजी केली तर काही ठिकाणी ठिय्या आंदोलन केलं दरम्यान आंदोलनकर्त्यांनी परस्परांपासून सुरक्षित अंतर राखून आंदोलन केलं अशी माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे कोरोना काळात होत असलेल्या नुकसानीतून दिलासा मिळावा यासाठी राज्यातल्या हॅटेल आणि रेस्टॉरंटना सर्व प्रकारच्या करातून किमान वर्षभरासाठी सूट मिळावी अशी मागणी पश्विम भारत हॉटेल आणि रेस्टॉरंट संघटनेनं केली आहे मुंबई महापालिकेनं हॉटेल आणि रेस्टॉरंटना तीन महिन्याच्या मालमत्ता करात सूट दिली आहे

अमरावती जिल्ह्यातल प्रमुख पिक असलेल्या सोयाबीनवर खोडकिड सह विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे या पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक आज अमरावती जिल्हाच्या दौऱ्यावर आले असून त्यांनी बांधावर जाऊन पाहणी केली आज केंद्रीय पथकानं तिवसा तालुक्यातील सातरगाव श्र्वून या पाहणी दौऱ्याला सुरवात केली जिल्ह्यातल्या तिवसा मोर्शीघांद्रबाजार अचलपूर भातकुलीअमरावती अशा नुकसानग्रस्त तालुक्यात हे पथक सोयाबीन नुकसानीधी पाहणी करणार आहे राज्याच्या अनेक भागात पावसाच्या जोरदार सरी अधूनमधून कोसळत आहे अनेक धरणातून पाण्याचा विसर्गही सुरु आहे मराठवाड्यात गेल्या अनेक दिवसापासून होणाऱ्या अतिवृष्टीमुळं अनेक ठिकाणी पिकाचं नुकसान झालं असून नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे परभणी जिल्ह्यातल्या सेलू तालुक्यातल्या निम्न दुधना प्रकल्प परिसरात मोठा पाऊस झाल्यानं प्रकल्पात पाण्याची आवक सुरु झाली आहे

नांदेड जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरु आहे तसंच जायकवाडी येलदरी माजलगाव विष्णुपूरी आदी धरणातून गोदावरी नदी पात्रात सतत पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येत आहे

लोहा तालुक्यातल्या उध्व मणार प्रकल्प आणि लिंबोटी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढत आहे त्यामुळे लिंबोटी धरणाचे सहा वक्र दरवाजे आज सायंकाळी उघडण्यात आले हिंगोली जिल्ह्यात वसमत औंढा नागनाथ कळमनुरी या तालुक्यातल्या अनेक भागांमध्ये आज सायंकाळी जोरदार झाला जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातल्या बारसवाडा खिल्या गल्हाटी मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरला असून पाणी सांडव्यावरून ओसंडून वाहत आहे त्यामुळे गल्हाटी धरण क्षेत्रातल्या गावांचा पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्र मिटला आहे नाशिक जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पावसाने चांगली हजेरी लावली त्यामुळे जलाशयाच्या साठ्यात देखील वाढ झाली आहे

चंद्रपूर जिल्ह्यात आज दुपारच्या सुमारास विजेच्या मोठ्या कडकडाटासह हलक्या सरीचा पाऊस झाला देशात कोरोना विषाणू संसर्गाचे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आज सलग दुसऱ्या दिवशी नव्या रुग्ण संख्येच्या तुलनेत अधिक आहे

जिल्ह्यात आज करोनाच्या आठ रुग्णांच्या मृत्यूपी नोंद झाली

जालना जिल्ह्यात आज दोन कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला

अत्यावश्यक सेवा देताना मुंबईतले बेस्टचे कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत

कोरोनाच्या पार्शभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊन नंतर बससेवा अविरत सुरु आहे आणि बेस्ट कर्मचारी दिवसरात्र कार्यरत आहेत

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या दोन लाख विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षेच्या प्रवाहात आणण्यात येईल अशी ग्वाही राज्याचे उघ्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे

मुंबईतल्या केईएम तसंच नायर रूग्णालयांच्या प्लाझ्मा बँकांमधील प्लाझ्मा अन्य रूग्णालयातल्या रुग्णांना देण्याची तरतूद नव्हती त्यामुळे प्लाझ्मा उपलब्ध असतानाही कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांवर उपघार करता येत नव्हते मात्र आता ही बंधनं उठवण्यात आली आहेत सर्व रुग्णालयातल्या रुग्णांना प्लाझ्मा देण्यात येणार असून तसं परिपत्रक महापालिका प्रशासनान प्रसिद्ध केलं आहे

मृत्यूदर कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याधी गरज जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली पाटील यांच्या हस्ते आज दक्षिण भारत जैनसभा कर्मवीर आरोग्य अभियान आणि डॉ घोपडे ट्रस्ट यांच्यातर्फे सांगलीत सुरु केलेल्या कोविड रुग्णालयाचं लोकार्पण करण्यात आलं

ठाणे खले जेष्ठ पत्रकार आणि बहुआयामी लेखक श्रीकांत वामन नेर्लेकर यांचं आज निधन झालं

महाराष्ट्र टाॅसि तरुण भारत पुण्यनगरी सन्मित्र नवशक्ती ठाणे वैभव सागर अशा विविध दैनिकातून त्यांनी पत्रकारिता केली होती येत्या दोन दिवसात राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे कोकणात तूरळक ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे